रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आताच या गाडीला हिरवा झेंडा दाखवला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दर बुधवारी आणि शनिवारी ही गाडी सुटेल आणि हजरत निझामुद्दिन स्थानकात दुस या दिवशी सकाळी पोहोचेल दिल्लीहून ही गाडी दर गुरुवार आणि रविवारी दुपारी सुटेल आणि मुंबईला दुस या दिवशी सकाळी पोहोचेल गुजराथऐवजी मध्य प्रदेशातून दिल्लीकडे जाणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस आहे दिवा पनवेल रोहा मार्गावर मेमू सेवा तसंच पुणे कर्जत पनवेल विस्तारीत पॅसेंजर गाडीचं उद्वाटन सुद्धा गोयल यांच्या हस्ते होत आहे

केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे या कार्यक्रमाला सन्माननीय पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री आज मुंबईमेटीवर येत आहेत मुंबईत भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे भारतीय रजतपटांचा इतिहास आणि चित्रपटांच्या माध्यमातून उलगडत जाणारी भारताची सामाजिक सांस्कृतिक प्रगती दर्शवणारं हे संग्रहालय आहे

संग्रहालयामधे गुलशन महालाच्या प्रतिकृती जूनी उपकरणं वेशभूषा आणि विविध दुर्मिळ स्मृतीवस्तूचा संग्रह आहे हा संग्रह नऊ गटात विभागला गेला आहे यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत त्याआधी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या हजीरा इथं लार्सन अण्ड ट्रब्रो द्वारा सुसज्ज शस्त्रास्व यंत्रणा संकुलाचं लोकार्पण केलं या कारखान्यात मेक इन इंडीया उपक्रमांतर्गत होवित्झर तोफांची निर्मिती करण्यात येणार आहे

नवसारी इथं उभारण्यात येणा या निराली कर्करोग रुग्णालयाचा पायाभरणी समारभही मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे कर्करोगावर पूर्ण उपचार करणारं हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असं पहीलं रुणालय असणार आहे सिल्व्हासातल्या सायलीमधे वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ करुन मोदी मुंबईत येत आहेत मध्य रेल्वेच्या परळ स्थानकावर उद्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे यादरम्यान यार्ड रिमोल्डिंगच काम करण्यात येणार आहे

त्यानंतर नियामक मंडळानं ही कंपनी ताब्यात घेतली होती जिग्नेश शाह ही कंपनी चालवण्यासाठी सक्षम नसल्याचं संचालक मंडळानं म्हटलं होतं

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा पदभार जळगाव येथील कवायत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ विनोद पाटील यांनी काल डॉ अर्जून घाट्रळे यांच्याकडुन स्वीकारला यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर प्र कृलगुरू डॉ रविंद्र कृलकर्णी कृलसचिव डॉ सुनील भिरुड उपस्थित होते शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते या तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध सेवासूविधा दिल्या जाव्यात अशी अपेक्षा यावेळी कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांनी व्यक्त केली अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा निसर्गानं दगा दिला आहे त्यामुळे खरिपात झालेलं नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशा आशेवर असलेल्या शेतक याचा अपेक्षा भंग झाला आहे